दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्र नाथ पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या योगदानामुळे कुशल युवा मनुष्यबळ तयार होत असून उद्योग जगताच्या प्रगतीला वेग मिळत आहे असं प्रतिपादन डॉ महेंद्र नाथ पांडे यांनी यावेळी केलं

पुण्यात गेल्या महिनाभरात ऑक्सिजनवरील रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाली आहे

त्यामुळे संपूर्ण व्यवस्थेवर ताण आला असून प्राणवायूची टंचाई सद्रश परिस्थिती निर्माण झाली आहे आगामी काळात ऑक्सिजन तुटवडा निर्माण होऊ नये यासाठीच्या सूचना संबंधित पुरवठादाराला देण्यात आल्याची माहिती आरोग्य प्रशासनानं दिली

या निर्णयामुळं जिल्ह्यातील उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम होण्याची भीती या उद्योजकांच्या संघटनेनं व्यक्त केली आहे

पिंपरी चिंचवडच्या नेहरू नगरमधल्या कोविड केंद्रामध्रन रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे

एकंदर आठशे खाटा असणाऱ्या या जंबो रूग्णालयात तीस व्हेंटीलेटर असून तीस रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे गेल्या चौदा दिवसात दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी आज सांगितलं

थोडक्यात हवेतील वाढत्या प्रद्षणाचा थेट परिणाम कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूवरही होऊ शकतो हेच या संशोधनातून स्पष्ट झालं आहे

निविदा मागव्रनही त्यावर निर्णय घेण्यास एक ते दीड वर्ष विलंब करणाऱ्या पुणे महापालिकेने आता कालबद्ध पद्धतीने जायका प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन केंद्र सरकार आणि जायकाला दिले आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत